ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातल्या सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची बैठक झाली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते

शिवसेनेचे मंत्रीही या बैठकीला उपस्थित होते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी केल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं राज्यात सत्तर लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे नुकसान झालेलं पीक काढून शेतजमीन कोरडी झाल्याशिवाय रब्बी पीक घेता येणार नाही या बाबी प्रशासनाच्या निदर्शनाला आणून दिल्याचं शिंदे आणि कदम यांनी सांगितलं कृषी विभागाने केलेले पंचनामे ग्राह्य धरुन विमा कंपन्यांनी ताबडतोब पैसे द्यावेत अशी मागणीही केली असल्याची माहिती शिवसेनेच्या मंत्र्यांनी दिली अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वार्ताहरांशी बोलताना या बैठकीचा केंद्रबिंद् शेतकरी होता त्यामुळे बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं सांगितलं राज्य सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं मुनगंटीवार यांनी यावेळी नमूद केलं

राज्यातील जनादेश महायुतीला मिळाला असून सरकार महायुतीचंच होईल असं या बैठकीनंतर मुनगंटीवार यांनी पत्रकारांना सांगितलं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतरचा आज पंधरावा दिवस आहे मात्र राज्यात सत्ता स्थापनेबाबतचा संभ्रम अद्यापही कायम आहे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतल्या मातोश्री या निवासस्थानी ही बैठक होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

ते काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होते सरकार स्थापनेत आपली कसलीही भूमिका नसून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सक्षम विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावण्याची सुसंधी जनतेनं दिली असल्याचं पवार यांनी नमूद केलं तत्पूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल पवार यांची भेट घेतली होती ही सदिच्छा भेट होती अशी माहिती राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली दरम्यान भाजपाकडून सत्ता स्थापनेसंदर्भात कोणताही प्रस्ताव अद्याप मिळाला नाही मात्र मुख्यमंत्री शिवसेनेचाचं होईल असं राऊत यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होते मोठा पक्ष म्हणून भाजपानं राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा जरुर दावा करावा अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली दरम्यान काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी काल मुंबईत संजय राऊत यांची भेट घेतली

धुळ्यात जिल्हा वकील संघानं जिल्हा न्यायालयाच्या आवारात निषेध सभा घेतली वकील सरंक्षण कायदा लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली नंदरबारमध्ये वकील संघानं न्यायालयाबाहेर निदर्शनं केली

नाशिक तसंच औरंगाबाद वकील संघानंही काल लाल फिती बांधून कामकाज करत दिल्लीतल्या घटनेचा निषेध केला हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे

काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली देशभरात सोळाशे ग्रहनिर्माण योजनांतर्गत साडे चार लाखांपेक्षा अधिक घरांचं बांधकाम ठप्प असल्याची माहिती त्यांनी दिली या योजना पूर्ण करण्यासाठी दहा हजार कोटी रुपयांचा एक कोष स्थापन करण्यात आल्याचं सीतारामन यांनी सांगितलं या निर्णयामुळे घरांच्या बांधकामाला गती मिळेल रोजगाराच्या संधी निर्माण होतील सिमेंट लोखंडासह इतर साहित्याची मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्थेच्या अन्य क्षेत्रालाही चालना मिळेल असं सीतारामन यांनी सांगितलं

अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली

दरम्यान पीक नुकसान अर्थव्यवस्था बेरोजगारी महागाई यासारख्या मुद्यांवरुन काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज उस्मानाबाद तसंच औरंगाबाद इथं आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे

कोरेगाव पार्क इथल्या कंपनीच्या कार्यालयात सकाळी अचानक शिवसैनिक पोहोचले आणि त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली

परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातल्या कावलगाव इथले रहिवासी असलेले दोन जण कारमधून प्ण्याकडे जात असताना देवगड फाट्यानजीक कंटेनर मागून धडकल्यानं हा अपघात झाला

घरात तसंच परिसरात पाणी साचू देऊ नये असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे

यशवंतराव चव्हाण यांच्या प्ण्यतिथीला येत्या पंचवीस नोव्हेंबर रोजी नांदेड इथं शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात या प्रसुकाराचं वितरण होणार आहे

संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल तीन टी द्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला दिल्ली इथं झालेला पहिला सामना जिंकून बांग्लादेश मालिकेत एक शून्यनं आघाडीवर आहे